जालना तालुक्यातल्या साळेगाव इथं काल चारा छावणीतल्या शेतकऱ्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेत अन्न धान्याचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते राज्यातला द्रष्काळ कायमचा संपण्यासाठी राज्य शासन सातत्यानं काम करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली धरण जोड योजना त्याचाच एक भाग असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम इथं बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद सहयोग योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांसाठी छावणीवरच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे या योजनेचा काल भूम इथं युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते श्भारंभ करण्यात आला या सर्व शेतकऱ्यांना दररोज रात्रीचं जेवण दिलं जाणार आहे

या याट्रेकरूंना कोणतही अनुदान दिलं जाणार नाही असं त्यांनी काल मुंबईत खाजगी प्रवासी वाहतूकदारांसोबत झालेल्या बैठकीत बोलतांना सांगितलं

यात महाराष्ट्रासह हरियाणा आणि झारखंड या राज्यांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश होता

प्णे इथं झालेल्या नद्यांच्या प्रद्षण आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते

हे वादळ राज्यात येण्याची शक्यता नसली तरी त्याच्या प्रभावामुळे किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलेला असेल परिणामी कोकणासह मुंबईत पाऊस पडू शकतो असं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे मुंबई तसंच कोकणातल्या मच्छिमारांना पुढचे दोन दिवस समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या आहेत दरम्यान कालही राज्यात अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला

वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून रस्त्यावर पडली अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पडलेली ही झाडं हटवून वाहतूक सुरळीत केली तसंच शहरातल्या काही भागांतला वीजप्रवठा दुपारनंतर खंडित झाला होता शहरातल्या रेल्वे स्टेशनवर रेल्वेनं आलेली शेकडो खताची पोती भिजली लातूर जिल्ह्यात काल दुपारी देवनी तालुक्यातल्या बोरोळ शिवारात मेंढ्या चारत असतांना अंगावर वीज कोसळल्यानं बाजीराव म्हेत्रे या वृद्ध व्यक्तीचा मृत्यु झाला जिल्ह्यातल्या ममदापूर भाडगाव भातांगळी परिसरात जोरदार वाऱ्यामुळं अनेक घरांवरची पत्रे उडाली आणि झाडे उन्मळून पडली तर महावितरणचे सहा खांब उखडले लातूर शहर तसंच निलंगा रेणापूर औसा शिरूर अनंतपाळ इथंही हा पाऊस झाला उस्मानाबाद इथंही भूम उमरगा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला चिंचोली इथल्या केरबा काळे यांच्या गोठ्यावर वीज पडली तर बबन वारे आणि भिमा पवार यांच्या घरावरील पत्रे उडाल्यानं धान्य आणि संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं जालना जिल्ह्यातल्या राजूर आणि लगतच्या परिसरात तसंच भोकरदन परिसरातही जवळपास एक तास चांगला पाऊस झाला अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर जामखेड आणि अकोले तालुक्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसला वाऱ्याचा जोर इतका होता की अहमदनगरमध्ये वाळकी येथील एका शाळेचे पत्रे उडून गेले अकोले तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली राजूर रा परिसराभंडारदतल्या अनेक घरांवरची पत्रे उडून गेले पुणे शहर तसंच बारामती सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातही काल अनेक ठिकाणी पाऊस झाला

शिखर धवनला सामनावीर प्रस्कार देण्यात आला

अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं ठाणे इथल्या मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला हे चित्र शिल्प साकारण्यात आलं आहे संत तुकाराम राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जोतिराव फुले सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रांनी सजलेला महाराष्ट्र या शिल्पामध्ये दाखविण्यात आला आहे

राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय मंडळ आणि राज्य मंडळाची काल प्ण्यात बैठक झाली या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली

निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यानं सुमारे चारशे वर्षांपूर्वी शहरात उभारलेल्या या वास्तू आणि इथल्या ऐतिहासिक घडामोडींची माहिती इतिहासतज्ज्ञ डॉ दुलारी कुरेशी आणि रफत कुरेशी यांनी उपस्थितांना दिली औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी या संस्थेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचा रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा मराठी पत्रकार संघ प्रस्कार नांदेड जिल्हा पत्रकार संघाला वसंत काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार करमाळा वाडा तळोदा कळमनुरी आष्टी मालेगाव आदी तालुका संघांना देण्यात आला

त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे